मुख्यालयांमध्ये शोकसभांचं आयोजन

भारतानं अरब राष्ट्रांच्या उच्चायुक्तांना दिली माहिती

तन्वर यांचा उपांत्यफेरीत प्रवेश पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना काल संपूर्ण देशानं साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला या शहिदांच्या पार्थिवावर लष्करी त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर क्वे शहीद संजय राजपूत आणि चोरपांगरी िंग नितीन राठोड यांच्यावर लष्करी डेमामात अंत्यसंस्कार करण्यात आले उत्तर प्रदेशातल्या जवानांवर गंगातीरी तर उत्तराखंडच्या जवानांवर हरिद्वार आणि खातिमा क्रि अंत्यसंस्कार करण्यात आले ओदिशामधल्या दोन जवानांवर त्यांच्या मूळ गावी लष्करी ब्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केरळ आणि तामिळनाडू मधल्या शहीद जवानांनाही अखेरचा निरोप देण्यात आला या वेळी विविध केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली पुलवामा झेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी भाजपानं संपूर्ण देशभर शोकसभा आयोजित केल्या आहेत सर्व जिल्हा मुख्यालयात या शोकसभांचं आयोजन केल्याची माहिती भाजपाचे प्रसिद्दी माध्यम प्रमुख आणि राज्य सभा सदस्य अनिल बलुनी यांनी दिली दहशतवाद विरोधी लढण्याची शपथही यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं पुलवामातला भ्याड हल्ला घडवून आणलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानकडून मिळणाऱ्या सहकार्याविषयी भारतानं अरब राष्ट्रांच्या उच्चायुकांना माहिती दिली पस्राष्ट्र मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अनेक अरब देशांचे उच्चायुक उपस्थित होते यावेळी त्यांना ही माहिती देण्यात आली भारतानं पाकिस्तानी उच्चायुक्तांनाही पुलवामा हल्ला प्रकरणी कठोर शब्दात समन्स दिला आहे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त सोहेल मोहम्मद यांना बोलाऊन त्यांना पाकिस्ताननं या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करायला सांगितलं

पुलवामा िब्रेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं पाकिस्तानातून भारतात ताजी फळं सिमेंट पेट्रोलियम उत्पादन कमावलेली कातडी तसंच मोठ्या प्रमाणावर खनिजाची आयात होते

जम्मूमध्ये आज सलग तिस या दिवशी संचारबंदी सुरु आहे शुक्रवारी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमधे संचारबंदी जारी करण्यात आली होती अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असून संचारबंदी शिथील करण्याबाबतचा निर्णय संध्याकाळी घेतला जाईल असं पोलीस उपआयुक्त रमेश कुमार यांनी सांगितलं हिंसा दगडफेक तसंच जाळपोळींशी संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पोलिसांना दिले आहेत राज्यपालांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना शांतता आणि सौहार्द राखण्याचं आवाहन केलं आहे

जिजी किंवा हिंदीमध्ये हे संदेश पाठवायचे असून हे संदेश या कार्यक्रमाचा भाग बनू शकतात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या विविध प्रकल्पाच उद्घाटन झालं

रांची पटना साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला झारखंडमधल्या वैद्यकीय शैक्षणिक तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता प्रकल्पाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अजॅटिनाचे राष्ट्रपती मॉरिशिओ मार्सी यांचं आज तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आगमन झालं ते आग्रा क्षे उतरले आणि त्यांनी ताजमहालला भेट दिली आज संध्याकाळी ते नवी दिल्लीला जाणार असून उद्या त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ड्रिपक्षीय चर्चा होणार आहे या चर्चेत दोन्ही देश परस्पर संबध आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांविषयी चर्चा करतील मार्सी उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असून राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ उद्या रात्री भोजन समारंभ आयोजित केला आहे अजॅटिनाचे राष्ट्रपती मंगळवारी मुंबईत येत आहेत दिल्लीच्या करोल बाग धिल्या हॉटेल मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली

हॉटेल मालक राजेश गोयल याला विमानतळावरुन अटक केलं तो कतार मधून भारतात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली बल्गेरियात सोफिया इथं सुरू असलेल्या सत्तराव्या स्ट्रडिजा मेमोरीयल मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गौरव सोळंकी आणि नमन तन्वर यांनी आपापल्या वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे ही फेरी जिंकली तर अंतिम चार जणांच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळून दोघांचही किमान कांस्य पदक निश्वित होईल

उलान बाटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अंकुश दहियाचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं दोन सुवर्णपदकांसह एकूण अकरा पदकं जिंकत भारतीय मुष्टीयोध्यांनी स्ट्रेडिजा मेमोरीयल मुष्टियुद्ध स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी गेल्या वर्षी केली होती देशातल्या पहिल्या अतिजलद रेल्वेगाडी असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या व्यावसायिक परिचालनाला सुरुवात झाली आज सकाळी ही गाडी दिल्लीवरुन वाराणसीला रवाना झाली या गाडीची पुढच्या दोन आठवड्यांची संपूर्ण तिकीटं विकली गेली असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमुळे शैतकऱ्यांना एकापेक्षा अधिक लाभ होतील असं देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के

सुब्रमणिअन यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं नुकत्याच मांडलेल्या अंतरीम अर्थ संकल्पाअंतर्गात या योजनेची घोषणा झाली होती